एसबीआयनं मुबईत आयोजित केलेल्या एका उपक्रमामधे ते आज बोलत होते देशातील बँक आणि अर्थ व्यवस्था सद्य स्थितीचं आव्हान पेलण्याची क्षमता बाळगून असल्याचं त्यांनी नमूद केलं रिझर्व बँकेनं टाळेबंदीच्या या काळामधे बँका थेट प्रभावित होऊ नयेत यासाठी योजलेल्या उपायांचा उपयोग झाल्याचं दास यावेळी म्हणाले

शिवसेना नेते संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीमधे त्यांनी ही माहिती दिली आहे लोकशाहीमधे आपण कायम सत्तेवर राहू असा विचार राजकीय पक्षांनी करू नये इंदिरा गांधी अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनाही पराभव स्वीकारावे लागले असल्यानं राजकीय नेत्यांनी मतदारांना ग्रहीत धरू नये असं त्यांनी यावेळी नमूद केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्यामधे राज्यातील टाळेबंदीवरून मतभेद असल्याच्या व्त्तांचं त्यांनी यावेळी खंडण केलं

जिल्ह्यात कोरोना विषाणूवर उपचार घेत असलेल्या दोन रुग्णांचा आज मृत्यू झाला

चहाची घरपोच सुविधा देण्यासाठी परवानगी देण्यात आली होती मात्र चहा टपरी चालक नियमभंग करत असल्याचं आढळून आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हे निर्देश दिले आहेत

या माध्यमातून या आजारावर मात केलेल्या रुग्णांचे अनुभव जनतेपयंत पोहचवले जात आहेत विविध सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे ही माहिती लोकांपर्यंत पोहचवली जात असल्याचं जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी सांगितलं

आणखी पाचशे खाटांची इथं लवकरच व्यवस्था करण्यात येणार असून त्यानंतर या खाटांची संख्या दोन हजार होईल अशी माहिती ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी मनीष रेंगे यांनी आज दिली